काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर पी

सिंधू स्वीस खूल्या बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत देशभरात जनौषधी दिवस आज साजरा करण्यात येणार आहे

या दिवसानिमित्तानं देशभरातील जनौषधी केंद्रांचा हा संक्षिप्त आढावा जनौषधी दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधानांच्या हस्ते शिलाँग इथं देशातलं साडेसात हजारावं जनौषधी केंद्र देशाला समर्पित करण्यात येईल प्रधान मंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लाभार्थ्यांसोबत देखील ते संवाद साधतील या केंद्रांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना ते पुरस्कारही देणार आहेत दर्जेदार औषधं परवडणाऱ्या किंमतीत देण्याचा प्रयत्न जनौषधी केंद्रांद्वारे केला जातो एकंदर साडे सात हजार जनौषधी केंद्रांद्वारे देशातील सर्व जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे

मार्च महिन्याचा पहिला आठवडा देशभरात जनौषधी आठवडा म्हणून साजरा केला जातो यावेळची संकल्पना जनौषधी सेवाही रोजगारही अशी असून आठवड्याचा शेवटचा दिवस जनौषधी दिवस म्हणून साजरा केला जातो आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

एका जनौषधी केंद्रात ते उपस्थित राहून लोकांसोबत संवाद साधणार आहेत

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या कामकाजासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं प्रमाणित कार्यपद्धती आखून दिली आहे तसंच अनेक सूचनाही जारी केल्या आहेत

सोमवार आणि बुधवारी मात्र दूरदृश्य प्रणालीद्वारेच सुनावणी होईल

पश्चिम बंगालमध्ये भाजपानं नंदीग्राममधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात शुभेंदु अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे आधी ममतांचा उजवा हात असलेल्या बॅनर्जींनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला आहे

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा गोहापूर इथून तर शुभ्रमित्र गोगोई सिबसागर इथून निवडणूक लढवणार आहेत पक्षाचे ज्येष्ठ नेते देबब्रत सैकिया यांना नाझीरा मतदारसंघातून डॉ अनुजकुमार मेख तेजपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे

जयप्रकाश लक्ष्मीपुर इथून तर राणा गोस्वामी जोरहाट इथून निवडणूक लढवणार आहेत पुद्च्चेरी विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रं अर्थात ईव्हीएमसाठी सुरक्षित व्यवस्था तसंच मतमोजणी व्यवस्था निर्मितीची सुरुवात करण्यात आली पुदुच्चेरीच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी पूर्वा गर्ग यांनी काल मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली मतमोजणी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व व्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

सर्वांना आरोग्य सेवा मिळत आहे याची खात्री करणं आवश्यक असून त्याकरता या क्षेत्राचा निधी वाढवणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन सरकारनं त्या दिशेनं पावलं टाकली आहेत

आयुर्वेद युनानी आदी उपचार पद्धतीना शास्त्रीय संशोधनाचा आधार देत आरोग्य सेवांमध्ये त्यांचा वापर वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल उत्तर प्रदेशातील आग्रा इथं नव्या कोविड निदान केंद्राचं उद्घाटन केलं

भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था अर्थात आयसीएमआरच्या राष्ट्रीय कुष्ठरोग आणि सूक्ष्म जीवाणू संस्थेचं उद्घाटनही हर्ष वर्धन यांच्या हस्ते झालं या वेळी आयसीएमआरचे संचालक डॉ बलराम भार्गव उपस्थित होते

गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत आहेत परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावाखाली असतात त्यांचं दडपण दूर व्हावं सकारात्मक वातावरणात त्यांनी परीक्षा द्यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतात यामध्ये पालक आणि शिक्षक यांची भूमिकाही मोलाची असते त्यामुळं त्यांनाही मार्गदर्शन केलं जातं यासंदर्भात पंत प्रधानांनी एक्झाम वोरीयार्स अर्थात परीक्षा योद्वे असं पुस्तकही लिहिलं आहे

या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक विक्रम अडसूळ यांनी केलं आहे केरळ उच्च न्यायालयानं सार्वजनिक ठिकाणी असलेले बॅनर्स झेंडे फलक काढून टाकण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाला केल्या आहेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना अशी बंदी घालण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या आदेशाच्या प्रती मुख्य निवडणूक अधिकारी तसंच निवडणूक आयोगाला देण्यात याव्यात असंही न्यायालयानं म्हटलं आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नाट्य आणि चित्रपट अभिनेते श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री उशिरा पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोघे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे

आपल्या अभिनय प्रवासावर आधारित नटरंगी रंगलो हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे

ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक मिळवणारी भारताची बॅडमिंटनपटू पी

सिंधू स्वीस खुल्या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे आज तिची लढत ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या कॅरोलीन मरीन हिच्याशी होणार आहे

पुरुष एकेरीत किदान्बी श्रीकांत याला डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन याच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे

आव्हान वाढत आहे काळजी घ्या वारंवार हात धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार